गेल्या सहा वर्षात गरीब कल्याणासाठी झालेलं काम अभूतपूर्व असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन

परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर दोन दिवसांच्या रशिया दौऱ्यावर

राफेल विमानं उद्या अधिकृतरित्या भारतीय हवाई दलात समाविष्ट होणार

पंतप्रधान स्वनिधी योजना आतापर्यंत आपल्या देशात गरीबांच्या कल्याणाविषयी बोलणं बरंच झालं मात्र गेल्या सहा वर्षात गरीब कल्याणासाठी झालेलं काम अभूतपूर्व आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी आज म्हणाले पंतप्रधान फिरते विक्रेते आत्मनिर्भर निधी अर्थात पंतप्रधान स्वनिधी योजनेच्या मध्य प्रदेशमधील लाभार्थ्यांशी मोदी यांनी द्रदूश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते गरिबांना आपली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करताना ज्या क्षेत्रांमध्ये निधीचा अभाव जाणवत होता त्या क्षेत्रांसाठी सरकारनं योजना आखल्या आणि त्या त्यांच्यासाठी प्रगतीचा मार्ग ठरल्या असं पंतप्रधानांनी सांगितलं छोट्या व्यावयासिकांना नव्यानं सुरुवात करण्यासाठी सुलभ रितीने भांडवल उपलब्ध करुन देणं हा पंतप्रधान स्वनिधी योजनेचा उद्देश आहे लाखो फिरते विक्रेते एका यंत्रणेशी जोडले जाण्याची घटना देशात पहिल्यांदाच घडली असून यामुळे फिरत्या विक्रेत्यांना ओळख मिळाली आहे या योजनेमुळे त्यांना कर्जावरील व्याजातून मुक्ती मिळू शकते असं पंतप्रधान म्हणाले फिरत्या विक्रेत्यांनाही डिजिटल मंचावर आणलं जाईल यासाठी बँका आणि डिजिटल पेमेंटसची सेवा देणाऱ्या कंपन्या यांच्या सहकार्यानं फिरत्या विक्रेत्यांना त्यांच्या व्यवसायाच्या ठिकाणी जाऊन क्यू आर कोड मिळवून देणार असल्याचं पंतप्रधान म्हणाले

जयशंकर परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर दोन दिवसांच्या रशिया दौऱ्यावर गेले आहेत या दौऱ्यात ते शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या परिषदेत सहभागी होणार आहेत भारत आणि चीन यांच्यात द्विपक्षीय चर्चा होण्याला अजून दुजोरा मिळाला नसला तरी चीन रशिया आणि भारत यांच्यात बैठक होणार असल्याची माहिती चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं बीजिंग इथं झालेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील सध्याच्या स्थितीच्या पार्श्वभूमीवर आता ही दोन्ही देशांमधली मंत्रीस्तरावरील दुसरी बैठक असल्यामुळे त्याला विशेष महत्त्व आहे फ्रांस मंत्री राफेल विमाने अधिकृतरित्या भारतीय हवाई दलात समाविष्ट होण्याचा सोहळा उद्या अंबाला हवाई तळावर होणार आहे त्यासाठी फ्रान्सच्या संरक्षण मंत्री फ्लोरेन्स पार्ली उद्या भारताच्या दौऱ्यावर येत आहेत

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचीही त्या भेट घेणार असून दोन्ही देशांचे संरक्षण क्षेत्रातील सहकार्य भारत प्रशांत क्षेत्रातील सागरी सुरक्षा दहशतवाद विरोधातील सहकार्य याबाबत चर्चा करणार आहेत परराष्ट्र मंत्रालय भारत फ्रान्स आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज पहिल्यांदाच त्रिपक्षीय चर्चा झाली

दरवर्षी अशाप्रकारे चर्चा करण्याला तिन्ही देशांनी संमती दर्शवली

आतापर्यंत एका दिवसातील ही सर्वाधिक संख्या आहे

एका महिन्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण तीन पट वाढले आहे

यामध्ये बिहार तामिळनाडू दिल्ली पश्चिम बंगाल राजस्थान गुजरात आदी राज्यांचा समावेश आहे चाचणी मागोवा आणि उपचार या त्रिसूत्रीमुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असून मृत्यूदर कमी करण्यात यश येत आहे

जागतिक स्तरावर मृत्यूदर तीन टक्क्यांपेक्षा अधिक आहे

ही स्थगिती हा लस चाचणीच्या नियमित कार्यपद्धतीचा भाग आहे चाचणी देणाऱ्या व्यक्तीला काही अनपेक्षित आजार उद्रवल्यास तसंच लसीच्या सुरक्षिततेचा स्वतंत्र समितीतर्फे आढावा घेण्यासाठी काही काळासाठी चाचणी थांबवण्यात येते असं स्पष्टीकरण लसनिर्मितीत सहभागी असलेल्या ऍस्ट्राझिनिका या ब्रिटीश कंपनीनं दिलं आहे

दरम्यान या लसीची भारतात चाचणी घेणाऱ्या सिरम इन्स्टीट्यूटनं आपल्या चाचणी प्रक्रियेत कोणताही खंड पडला नसल्याचं सांगितलं सिरममधील चाचण्यांच्या दरम्यान कोणतीही समस्या उद्भवली नसल्याची माहिती सिरमनं दिली आहे

कंत्राटदार आणि अन्य संबंधितांना बरीच रिलिफ पॅकेज दिली आहेत असं मंत्रालयानं सांगितलं आहे मत्स्य संपदा योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेचा डिजिटल माध्यमातून प्रारंभ करणार आहेत

यावेळी ते इ गोपाला या ऍपचं देखील लोकार्पण करतील

मात्र या कायद्याचा आतापर्यंत ज्यांना लाभ मिळाला आहे तो कायम राहील असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे न्यायमूर्ती एल

राव यांच्या अध्यक्षतेखालच्या त्रिसदस्यीय पिठानं आज हा निर्णय दिला मराठा आरक्षण कायद्याच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या विविध याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या असून त्यावर सुनावणी करण्यासाठी सरन्यायाधीश न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखाली हे घटनापीठ स्थापन करण्यात येणार आहे

यासंदर्भातल्या सर्व याचिका न्यायालयानं आज रद्दबातल केल्या शाळांनी केंद्र आणि राज्य सरकारनं आखून दिलेल्या प्रमाणित कार्यपद्धतीचं तंतोतंत पालन करावं असं सांगून शाळांनीही पालकांकडून ऑनलाइन वर्गांबाबत नियमितपणे अभिप्राय मागवावा असं न्यायालयानं म्हटलं आहे ऑनलाइन वर्ग सुरु असताना मध्येच दिसणाऱ्या पॉप अप जाहिरातींमुळे मुलांची एकाग्रता नष्ट होते असं याचिकाकर्त्यांचं म्हणणं होतं त्यावर पालक या संकेतस्थळांविरोधात पोलिसात तक्रार दाखल करू शकतात असं मत न्यायालयानं व्यक्त केलं प्रार्थना स्थळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले कित्येक महिने बंद असलेली देशभरातली सर्वधर्मीय प्रार्थना स्थळ खुली करावीत अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर केंद्र सरकारनं उत्तर द्यावं असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले आहेत सरन्यायाधीश एस ए बोबडे यांच्या खंडपीठाने या संदर्भातील नोटीस केंद्राच्या गृह मंत्रालयाला बजावली आहे या संदर्भात गुजरात मधल्या अहमदाबाद इथल्या गीतार्थ गंगा ट्रस्ट ने जनहित याचिका दाखल केली होती

मात्र देशात महाराष्ट्रासह काही राज्यांनी यासाठी अद्याप परवानगी दिली नाही यामुळे नागरिकांच्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन होत असल्याचं या संस्थेन सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटलं आहे तामिळनाड् तामिळनाडूतील प्रमुख विरोधी पक्ष डीएमकेनं दुराई मुरुगन यांनी पक्षाच्या सरचिटणीसपदी नेमणूक केली आहे पक्षाच्या संसदीय समितीचे प्रमुख टी आर बालू आता पक्षाचे खजिनदार म्हणून काम पाहतील सीबीएसइ शिक्षक प्रस्कार शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्या हस्ते आज केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या शाळांमधील शिक्षकांना पुरस्कार प्रदान करण्यात आले हा कार्यक्रम नवी दिल्लीत दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झाला नवीन शैक्षणिक धोरणात शिक्षक केंद्रस्थानी असल्याचं निशंक म्हणाले सर्व शाळांमध्ये पुरेसे शिक्षक असण शाळांमधली कार्यसंस्कृती सुधारेल असं वातावरण निर्माण करणं यावर नव्या धोरणात भर देण्यात आला आहे शिक्षकी पेशा हा सर्वात जास्त आदराचा पेशा आहे देशातल्या सर्वोत्तम शिक्षकांच्या शिक्षण क्षेत्रातील योगदानाचा सन्मान करण्यासाठी हे पुरस्कार दिले जातात असं निशंक यांनी या कार्यक्रमात सांगितलं किरेन रिजिज् क्रीडा स्पर्धांमधली शिस्त आणि नियमांचं पालन याविषयी भारताची भूमिका नियम पाळण्याचीच आहे असं युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री किरेन रिजिजू स्पष्ट केलं आहे जागतिक उत्तेजक द्रव्य सेवनविरोधी संस्था अर्थात वाडाच्या अध्यक्षांसोबत रिजिजू यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून चर्चा केली त्यावेळी ते बोलत होते भारतातली राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य चाचणी प्रयोगशाळा अर्थात एनडीटीएल वाडाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार चाचण्या घेण्यास तयार असल्याचं त्यांनी या चर्चेत सांगितलं